या अफवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मुंबईत काल पक्षाची लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि विधानसभा निवडणुकीची तयारी या विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली या बैठकीत बोलतांना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वेगळी ओळख असून ती कायम राहील असं सांगितलं

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेसबरोबरच यूती करूनच लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं या विधानसभा निवडणुकीत महिला आणि नवीन चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाईल असं ते म्हणाले

यासंदर्भातल्या मनी लाँडरिंग प्रकरणी पटेल यांनी नवी दिल्लीत चौकशी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित रहायचं आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेला दलाल दीपक तलवार याच्या कडून मिळालेल्या माहितीनंतर पटेल यांची चौकशी करण्याची गरज असल्याचं तसंच खाजगी विमान कंपन्यांना लाभ देण्यासाठी राष्ट्रीय विमान कंपनीचं कथित नुकसान केलं गेल्याचं सक्त वसुली संचालनालयानं म्हटलं आहे

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांचं काल स्वागत करण्यात आलं त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात रस्ते निर्मितीची कामं सुरु आहेत असं सांगत प्रतिदिन रस्ते बांधणीचं उद्दिष्ट वाढवणार असल्याचं ते म्हणाले

मुंबईत काल साजऱ्या झालेल्या एसटीच्या एक्कावत्तराव्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते या योजनेचा श्भारंभ करण्यात आला या स्मार्ट कार्डची किंमत पन्नास रुपये राहणार असून सुरुवातीला तीनशे रुपयांचं रिचार्ज करावं लागेल त्यानंतर शंभर रुपयांच्या पटीत पाच हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येईल हे कार्ड हस्तांतरणीय असून कुटंबातली कोणीही व्यक्ती किंवा मित्र हे कार्ड स्वाईप करुन एसटीमधून प्रवास करु शकतील एसटी प्रवासाशिवाय इतर खरेदीसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ दिल्याच्या दिनांकापासून सातव्या वेतन आयोगातल्या दोन पूर्णांक सद्सष्ट च्या ग्णकाप्रमाणे वेतवाढ लागू करण्यात येणार असल्याचं रावते यांनी यावेळी जाहीर केलं

जालना क्रषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं जुन्या मोंढ्यात आयोजित तीन दिवसीय आंबा महोत्सवाचं उद्घाटन काल खोतकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा ग्राहकांना थेट खरेदी करता यावा तसंच शेतकऱ्यांना आंब्याच्या विविध जातींची माहिती व्हावी या उद्देशानं जालन्यात प्रथमच आंबा विक्री आणि प्रदर्शन भरवण्यात आल्याचं खोतकर यांनी यावेळी सांगितलं

यावेळी त्यांनी घईगाव इथं सुरू असलेल्या कामांचा आढावाही घेतला

बुलडाणा जिल्ह्यातून गेलेल्या सत्त्याऐंशी किलोमीटर लांबीच्या प्रकल्प सहा मधल्या मार्गाचीही शिंदे यांनी काल पाहणी केली

लातूर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि पंचायत समितीच्या वतीनं आयोजित प्रवेश संकल्प सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते आगामी शैक्षणिक वर्षात दहा हजारांनी पटसंख्या वाढवण्याचं आवाहनही त्यांनी केलं

त्यांनी भाजपच्या बेबीताई ग्रपिले यांचा पराभव केला

सहा नगरसेवक गैरहजर होते

आधीच्या महापौर शिला भवरे यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं

चोपडे यांनी केलं आहे

वामनदादा यांच्या गीतांचं विविध भाषांमध्ये अनुवाद करून घेण्याचा मानस असल्याचंही चोपडे यांनी यावेळी सांगितलं

नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडच्या संघानं श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं

शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या बी बियाणं खरेदीच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं देखरेख ठेवण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे यात नकली खताच्या एकशे ऐंशी पिशव्या जप्त करण्यात आल्या असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली

तक्रारदाराच्या स्वयंमूल्य निर्धारण अहवालावरील शेरा बदलून देण्यासाठी चाकूरकर यानं ही लाच मागितली होती

औरंगाबादच्या आशा खरतडे यांना यम्नाबाई दहिवाळ प्रस्कारानं तर प्ण्याच्या जयश्री सोनकवडे जालन्याचे डॉक्टर प्रभाकर शेळके औरंगाबादचे सुदाम मगर आणि महेंद्र तुपे आणि ब्लडाण्याचे भीमराव सिरसाट यांना रावसाहेब दहिवाळ प्रस्कारानं गौरवण्यात आलं